नागालँड राज्य स्थापनेचा आज वर्धापन दिन यंदा हॉर्नबिल महोत्सव ऑनलाईन पंतप्रधान वाराणसी देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा प्नरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करणंच नाही तर बाजार व्यवस्था बळकट करणं हा देखील सरकारचा नव्या कृषी कायद्यांमागचा हेतू आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं सरकार शुद्ध हेतूनं काम काम करत असल्याचं नमूद करत नव्या कृषी सुधारणांबाबत काही जण चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला

सुधारीत शेतीविषयक कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे दरम्यान नवी दिल्लीतील बुराडी परिसरात आंदोलनासाठी निश्चित केलेल्या निरंकारी समागम मैदान इथं स्थानांतरीत व्हावं असं आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी आंदोलकांना केलं आहे

प्ण्यातली जीनोव्हा बायोफार्मा तर हैदराबाद इथल्या बायोलॉजिकल ई आणि डॉ रेड्डीज या कंपन्यांच्या पथकांसोबत त्यांनी चर्चा केली कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी या कंपन्यांमधल्या तज्ञांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांची प्रशंसा केली या वेळी ज्या विविध लशींबाबत चर्चा झाली त्या सर्व चाचण्यांच्या विविध टप्प्यावर आहेत त्यांचे अहवाल आणि विस्तृत माहिती पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी या लस निर्मिती कंपन्यांना संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

वेंकय्या नायडू यांनी काल सांगितलं शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांसोबत काल दुरदूश्य प्रणालीद्वारे बोलताना त्यांनी या साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आपला अन्भव सामायिक करण्याची भारताची तयारी असल्याचं सांगितलं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नांची माहिती नायडू यांनी आपल्या भाषणात दिली

सध्या भारतात दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येचा आलेख सप्टेंबरक्षा कमी होत असल्याचं दिसत आहे

कर्नाटक सरकारनं नवं शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी पथदर्शी योजना आखण्यासाठी नेमलेल्या कृती गटानं काल आपला अहवाल सरकारला सुपूर्द केला सरकारशी संलग्न शैक्षणिक संस्था स्वायत्त महाविद्यालयं आणि विशेष शिक्षण विभागांना मजबूत करण्यासाठी उच्च शिक्षण आयोग स्थापन करावा असं या अहवालात म्हटलं आहे

पुणे नागपूर आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदार संघासाठी तर पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठीही मतदान होत आहे

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यानं आरोग्यविषयक सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक मतदान केंद्रावरही केली जाणार असून यावेळी प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे नागालँड दिवस नागालँडचे रहिवासी आजपासून हॉर्नबिल उत्सव साजरा करत आहेत

नागालँडचे मुख्यमंत्री नैपिहू रिओ यांनी नागालँडवासीयाना या सणानिमित्त शुभेछा दिल्या आहेत

यानिमित्ताने कोहिमा सचीवालयात मुख्यमंत्री नैपिह् रिओ राज्याला संबोधित करतील तसच या वेळी होणाऱ्या संचलनात म्ख्यमंत्री विविध सैन्य दलांकडून मानवंदना स्वीकारतील नागलँडचे गवर्नर आर

रवी यांनी नागालँड वासियांना राज्य स्थापना दिनाच्या श्भेच्छा दिल्या आहेत

आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित ठेवतानाच देशातर्गत सुरक्षा आणि नक्षलवादाचा सामना करण्यात सीमा सुरक्षा दलाचं महत्वपूर्ण योगदान आहे छत्तीसगढ मध्ये नक्षलवादावार नियंत्रण मिळवण्यासाठी कानकेर नारायण पूर आणि कोंडनगाव जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे

एचआयवीह एड्स रोगाचा विनाशः प्रतिकार आणि परिणाम अशी यावर्षी या दिनाची संकल्पना आहे एचआयवीसह जीवन कंठणाऱ्या लोकांना आधार देण्याकरिता एकत्र येण्याची संधी या दिनानिमित्त सर्वसामान्य लोकांना असते

मध्यप्रदेशातील आदिवासींच्या संस्कृती आणि कला या वर्षीच्या महोत्सवात केंद्रस्थानी आहेत कोरोना पार्श्वभूमीवर हा महोत्सव ऑनलाईन साजरा होत असल्याचं आमच्या भोपाळ इथल्या वार्ताहरान कळवल आहे

हवामान अंदमानचा समुद्र आणि आसपासच्या भागात तयार झालेलं लक्षणीय कमी दाबाचं क्षेत्र आज सकाळी आणखी तीव्र झालं आहे हे क्षेत्र आता बंगालच्या उपसागरात दक्षिण पश्चिम दिशेला सरकत आहे

उद्या संध्याकाळपर्यंत ते श्रीलंकेतील त्रिंकोमाली भागाला ओलांडून जाण्याचा अंदाज आहे ब्रेवी असं नाव दिलेल्या या संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील देखील त्रिवेंद्रम ते एर्नाकुलम दरम्यानच्या जिल्ह्यांमध्ये आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे